केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलही या प्रसंगी उपस्थित होते भारतामधे गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य वातावरण निर्मिती केल्याबद्दल या उद्योगपतींनी समाधान व्यक्त केलं अनेक सुधारणा अडवून आणण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांनी घेतलेल्या कणखर निर्णयांबद्दल त्यांनी मोदी यांची प्रशंसा केली भारताच्या विकासगाथेतला सहभाग वाढवण्याचे संकेत त्यांनी दिले न्यूयॉर्क इथं ब्लूमबर्ग बिजनेस फोरम मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतल्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं भारत हा सध्या गुंतवणुकीसाठी पोषक देश आहे आणि सर्व उदयोजकांना भारताचा भागीदार होण्याची ही सुवर्ण संधी आहे भारतान गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीनं प्रगती केली आहे त्यामुळे अमेरिकेतल्या उद्योजकांनी भारताला प्राधान्य द्यावं असंही मोदी म्हणाले उद्योजकांचे स्वप्न आणि आमची इच्छा शक्ती यांचा योग्य मिलाफ आणि तंत्रज्ञान विषयक पाठबळ हे जग बदलू शकतं असंही ते म्हणाले डिजिटल भारत आणि स्टार्ट अप हे भारताचं प्राधान्य आहे प्न्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही गृंतवण्क प्रक्रिया अगदी सुलभ केली आहे उत्पादन वाढीवर विशेष लक्षं दिलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं येणाऱ्या पिढ़यांसाठी चांगली पायाभूत सुविधा देण्यावर भारताची भर आहे

ते प्ढे म्हणाले की लोकशाही लोकसंख्या मागणी आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे गुंतवणूकदारांच्या हृदयात भारताचं वेगळ स्थान आहे उदयोजकांची योग्यता आणि सरकारची तत्परता जागतिक अर्थव्यवस्थेत नवचैतन्य आणू शकतं

न्यूयॉर्कमधे आयोजित या पहिल्याच भारत कॅरिबीयन नेता परिषदेत हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यावर तसंच त्यात भारताचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला कॅरिकॉम क्षेत्रातल्या साम्दायिक विकास प्रकल्पांसाठी एक कोटी चाळीस लाख डॉलर्सची मदत मोदी यांनी यावेळी जाहीर केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे एंटिग्वा आणि बर्म्युडा बहामास बार्बाडोस बेलीज डोमिनिका ग्रॅनेडाइन्स गयाना हैती जमैका सेंट किट्स आणि नेविस सेंट लूसिया सेंट विन्सेंट आणि द ग्रँडीन्स सुरीनाम त्रिनिदाद आणि टोबेगोच्या नेत्यांनी तसंच प्रतिनिधिंनी या बैठकीत भाग घेतला

या देशांमधे भारताच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या केंद्रांच्या आध्निकीकरणासाठी जॉर्ज टाउन गयाना इथं माहिती तंत्रज्ञान उत्कृष्टता क्षेत्रीय केंद्र सुरु करण्याची तसंच बेलीजमधे एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची घोषणाही प्रधानमंत्री मोदी यांनी केली कॅरिकॉमबरोबर राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांनी कॅरिकॉम संसदीय मंडळाला भारत भेटीचं आमंत्रण दिलं या बैठकीदरम्यान या विभागात सहकार्य वाढवण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचाही निर्णय झाला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री न्यूयॉर्क इथं बेल्जियमचे प्रधानमंत्री चार्लस मायकेल यांची भेट घेतली य्रोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी मायकेल यांची निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधल्या संबंधांचा आढावा घेतला

या घोटाळ्यानंतर चोक्सीनं एंटिग्वा आणि बरब्डा देशाचं नागरिकत्व स्विकारलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या प्रमुख म्हणून बल्गेरियाच्या क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांची निवड झाली आहे

आला आहे

मन की बातचा हा सत्तावन्नावा भाग असेल